मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात थोड्या वेळापूर्वी या मोहिमेचा प्रारंभ झाला

लसीकरणाच्या पहिल्या सत्रात म्हणजेच पहिल्या दोन आठवड्यांमध्ये सगळ्या शाळांमध्ये आणि त्यापुढच्या दोन आठवड्यांत अंगणवाड्यांमध्ये तसंच फिरत्या पथकांमार्फत लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे मराठा आरक्षण विषयक विधेयक येत्या गूरूवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडलं जाईल अस मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन केलेल्या उपसभितीच्या बैठकीत हा निर्णय झाला मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही शिफारसी समितीनं स्वीकारल्या असून आयोगाच्या अहवालावरचा कृती अहवालही सभागृहात सादर केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले या विधेयकातल्या त्रुटींवर त्याच दिवशी चर्चा होईल असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं दरम्यान धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण देणं शक्य नसल्याचं महसूल मंत्री पाटील यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यानं अशाप्रकारे दिलेलं आश्वासन न्यायालयात टिकलं नसल्याचं त्यांनी सांगितलं

शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार पालकांनी मासिक ड्रैमासिक किंवा त्रैमासिक पद्धतीनं शुल्क भरण्याची तरतूद या विधेयकात केली आहे सहामाही किंवा वार्षिक शुल्क भरू टिछणाऱ्या पालकांना शुल्कात सवलत दिली जाऊ शकते तर विलंबानं शुल्क भरणाऱ्यांना दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात केली आहे कार्यकारी समिती किंवा विभागीय शुल्क नियमन समितीच्या मान्यतेनुसार दोन वर्षानंतर शुल्कात वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे वेत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांना गृहपाठ देऊ नये तसंच विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन कमी करावं अशा सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जारी केल्या आहेत मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं सर्व राज्यांना पाठवलेल्या या परिपत्रकात पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि भाषा हे दोनच विषय तर तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित भाषा आणि सामान्य विज्ञान शिकवण्याच्या सूचना दिल्या आहेत